शाहद मुन्ना शेलुकर यांच्या मातार् पपत्यांना मंत्री महादेव जानकर यांच्यातफ आर्थाथक मदत जाहीर

र्फिल्ड आउट रिच ब्युरो नागपूर आणि महाराष्ट्र राज्य र्शिक्षण विभागाच्या वतीनं उद्या नागपुरात स्वच्छतेबाबत जनजागृती महा रॅलोंचं आयोजन

राष्ट्रसंत तुकडोजी र्पारसरातील शायर भाऊसाहेब पाटणकर सभागृहातील प्राचाय राम शेवाळकर व्यासपीठावर हा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता यवतमाळ जिल्ह्यातील वैशाला सुधाकर येडे या आत्महत्याग्रस्त शेतकरां कुटुंबातील र्माहलेच्या हस्ते संमेलनाचचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी सर्ााहत्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ अरुणा ढेरे पूवाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सांस्कृतिक कायमंत्री र्विनोद तावडे जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार कायाध्यक्ष डॉ रमाकांत कोलते यांची उपस्थिती होती यावेळी उद्घााटका वैशाला येडे तसंच पूवाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची भाषणं झालों

यवतमाळच्या आझाद मैदान इथून ग्रंथादंडीला प्रारंभ झाला

विदया देवधर तसंच या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आर्गण यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार संमेलनाचे कायाध्यक्ष डॉ रमाकांत कोलते आर्दांची उपस्थिती होती

आपण निवडलेल्या र्कारअरबाबत लोक काय म्हणतील र्कारअरमध्ये यश मिळेल कां नाही याचा र्वावचार करण्यापेक्षा र्निवडलेल्या क्षेत्रात र्वाचकाटीनं काम करांत र्राहिलात तर त्मच्या कामामुळं तुम्हाला ओळख ामळेल असं प्रख्यात नोबल पार्ारतोषक ावजेते सर र्रारचड जॉन रॉबटस यांनी दक्षांत समारंभाच्या वेळी बोलताना सांगगतलं

र्यावद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई र्विद्यापीठाचा वर्वाषक दक्षान्त समारंभ आज फोट इथल्या मुंबई विद्यापीठाच्या दक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी मुंबई र्वद्यापीठाचे कुलगुरु प्रा सुहास पेडणेकरउपस्थित होते

हा थेट लाईव्ह संवाद मोबाईल संगणक टॅब आाण लॅपटॉपवरहो पाहता येणार आहे

बेस्टचा अथसंकल्प मुंबई महार्पालकेच्या अथसंकल्पात विलान करायला आयुक्तांनी स्पष्ट नकार ादला आहे तसंच बेस्टमधल्या र्कानष्ठ श्रेणीच्या कमचाऱ्यांना वरची श्रेणी लागू करण्यासाठो आर्गण बोनसची रक्कम देण्यासाठो पैसेच नसल्याचं कारण आयुक्त अजोय मेहता आर्गाण बेस्टचे महाव्यवस्थापक सुरद्र बागडे यांनी दिलं आहे

गगनयान र्आभयानाअंतगत अंतराळवीर सात र्दवस अंतराळात राहणार असून यासाठीची तयारीं सुरु असल्याचं ते म्हणाले इस्रोचं चंद्रयान र्आभयानही वेळेवर पूण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं

छोट्या उद्योजकांसंदभात वस्तू आर्गण सेवा कर र्पारषदेनं घेतलेल्या निणयांमुळं सूक्ष्म लघ् आर्आण मध्यम उद्योगांना तसंच सेवा क्षेत्राला मोठां मदत होईल असं पंतप्रधान नरद्र मोर्दो यांनी म्हटलं आहे

हे र्मिणय उपयुक्त असून वस्तू आर्ाण सेवा कर सोपे आर्ाण लोकानुकूल करण्यासाठी सरकार बांधील आहे असं पंतप्रधानांनी आपल्या र्ट्रावटर संदेशात म्हंटलं आहे अरूणाचल प्रदेश इथं कतव्य बजावत असतांना वीरमरण आलेल्या र्चिखलदरा तालुक्यातील च्रणी इथले शर्माहद मुन्ना पुनाजी शेलुकर यांच्या मातार् ापत्याला आधार देण्यासाठी स्वतचा एक र्माहन्याचा पगार अडीच लाख रुपये देणार असल्याची घोषणा आज पश्संवधन द्ग्धावकास आर्ाण मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी आज केलां तसंच शोहद शेलूकर यांच्या मातार् ापत्याला घर आर्माण जमीन देण्यासाठां मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांना र्विनंती करणार असल्याचं आश्वासन त्यांनी र्दिलं अमरावती इथल्या सांयन्स कोअर मैदानावर आयोजित कृषी पश् मेळावा आर्गाण महाआरोग्य शिबीरात शहांद शेलुकर यांच्या माता पंत्याची रक्तत्ला करण्यात आलां त्याप्रसंगी ते बोलत होते

यावेळी कायक्रमात चांदूर रेल्वे इथं शेतात मृत्यू पावलेल्या सर्सातश शरदराव मडावी यांच्या मातेचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला नागपूर महानगरपाालका र्माहला आर्मण बालकल्याण र्सामती आर्मण समाज कल्याण र्वभागाच्या वतीनं आयोजित र्माहला उद्योजिका मेळाव्याच्या पाचव्या र्दिवशी उद्घाटन कायक्रमात पोोलसांच्या दार्ामनी पथकाची उपस्थिती लक्षणीय ठरलां त्यांच्या उपस्थितीनं उदयोजिका म्हणून मेळाव्यात सहभागी झालेल्या र्माहलांना नवी ऊजा र्णमळालां

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण तथा मुख्य मध्यस्थी देखरेख र्सामती उच्च न्यायालय मुंबई आर्माण मध्यस्ती देखरेख उप र्सामती नागपूर आर्मण जिल्हा ांवधी सेवा प्राधिकरण नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं हॉटेल सटर पोईंट नागपूर इथं उद्या प्रकरणे मध्यस्थीदवारे सोर्डावत असताना मध्ये उद्भवणारे प्रश्न त्यावरांल उपाय तसंच उभारणी यासंबंधी एका विदभस्तरोय परोषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या र्पारषदेचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ता नरेश पाटाल यांच्या हस्ते होईल र्यावदभ र्वभागातील जवळपास सव प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर्गण इतर न्यायाधीश या र्पारषदेला उपस्थित राहतील

या र्चित्रकला स्पधत मोठ्या संख्येनं र्विदयार्था सहभागी झाले होते

प्रथमच ऑर्लम्पिकमध्ये भारोत्तोलनाला हा मान र्ममळाला असल्याचं भारतीय भारोत्तोलन महासंघाचे र्सांचव सहदेव यादव यांनी एका पत्रकादवारे सांगगतलं बैश्य हे भारतीय ऑर्गलम्पिक संघाचे उपाध्यक्ष तसंच ते आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघाच्या कायकारां मंडळाचे सदस्य देखील आहेत

यापैकां जिम्नास्टिकध्ये पाच पदकं जलतरण मध्ये तीन धावण्याच्या र्आण भारोत्तोलन स्पधत प्रत्येकां दोन स्वण पदकांचा समावेश आहे

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय नागपूर इथं शासनपरिपत्रकानुसार मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त मराठी भाषा अभिवृद्धी या विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्कृत तथा संस्कृतेतर संकायाच्या अधिष्ठाता प्रा नंदा पुरी यांनी भूषविलं कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता आश्वासक कक्षातर्फे आणि विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली तसच राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषद् नॅक यांच्या संयुक्त प्रायोजकत्वाखाली आयोजित शिक्षणातील गुणवत्ता विकास आणि संस्कृत शिक्षणाच्या विशेष संदर्भात उच्च शिक्षण संस्थांमधील संशोधन या विषयावरील द्विदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन आज आज रामटेक इथं संपन्न झालं